आसियान विद्यार्थ्याना भारतातल्या आयआयटी संस्थांमधे एक हजार पीएचडी फेलोशीप देण्याचा सरकारचा प्रस्ताव ह्युस्टन श्वी होणाऱ्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची विशेष उपस्थिती भारत अमेरिका संबंधातली मजबूती दाखवणारी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यातून अमेरिकी समाज आणि अर्थव्यवस्थेत तिथल्या भारतीय समुदायाचं योगदानही अधोरेखित झालं आहे असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे हौडी ह्युस्टन कार्यक्रमात ट्रम्प यांचं स्वागत करणाऱ्या भारतीय समुदायात सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी आपल्या आगामी अमेरिका दौऱ्यामधे म्हटलं आहे या कार्यक्रमात ट्रम्प यांचा सहभाग निश्चित करणारं प्रसारमाध्यमांसाठीचं निवेदन व्हाईट हाऊसनं आज जारी केलं

या वर्षात ट्रम्प आणि मोदी यांची ही तिसरी भेट ठरणार आहे

काश्मीर खोऱ्यातली स्थिती पुन्हा सामान्य व्हावी यासाठी शक्य तितक्या लवकर प्रयत्न करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर प्रशासनाला दिले मात्र देशहीत लक्षात घेऊन स्थिती पूर्वपदावर आणायचे प्रयत्न व्हायला हवेत असं न्यायालयानं स्पष्ट केलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती एस

नझीर यांच्या पीठासमोर अर्टर्जी जनरल के

वेणूगोपाळ यांनी कश्मीरातली स्थिती सामान्य करण्यासाठी अधिकारी काय पावलं उचलत आहे याची माहिती दिली त्याबद्दल प्रतीज्ञापत्र सादर करायचे निर्देश पीठानं दिले कश्मीरातली परिवहन सेवा मोबाईल आणि तिरनेट सेवा बंद असल्याचा मुद्दा जम्मू कश्मीर उच्च न्यायालयात उपस्थित केला जाऊ शकतो असं न्यायालयानं सांगितलं कश्मीरस्थित वर्तमानपत्रं प्रकाशित होतं आणि त्यांना केंद्र सरकार मदत करत असल्याचं वेणुगोपाळ यांनी स्पष्ट केलं दरम्यान काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना जम्मू कश्मीरचा दौरा करायची परवानगी आज सर्वोच्च न्यायालयानं दिली मात्र त्यांना कोणतीही राजकीय सभा घेण्यावर मज्जाव घातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थानं जम्मू कश्मीरमधील लोकांचा भेदभाव आणि अविकसितपणा यांच्यातून मुक्तता केली आहे असं केंद्रिय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं

संकुचित स्वार्थापोटी हा भ्रम पसरवला जात आहे असं त्यांनी सांगितलं ते आज राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातल्या विविध शिष्टमंडळाशी बोलत होते उलट हा निर्णय राज्यातल्या जनतेसाठी विशेषतः मुस्लीम समुदायासाठी उपकारक ठरणार आहे असं ते म्हणाले राज्याच्या विकासाला बाधक ठरणारे सर्व अडथळे विशेष दर्जा रद्द केल्यामुळे दूर झाले आहेत असं त्यांनी सांगितलं मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतण्या रतुल पुरी याची ईडी कोठडी दिल्लीतल्या न्यायालयानं आणखी तीन दिवसांनी वाढवली आहे अगुस्ता वेस्ट लँड विमान खरेदी घोटाळ्याशी संबंधित एका मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं चार स्पटेंबरला रतुल पुरीला अटक केली होती त्याची कोठडी आज संपणार होती अधिक चौकशीसाठी त्याची कोठडी तीन दिवसांनी वाढवण्याची ईडीच विनंती विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी मंजूर केली राजस्थानातल्या चंबळ नदीमधे मोठया प्रमाणावर पाण्याचा साठा वाढल्यानं अनेक खेडयांना प्रस्थितीला सामोरं जावं लागतयं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज प्रस्थिती असलेल्या भागांची पाहणी करुन परिस्थतीचा आढावा घेतला लोकसभा सभापती ओम बिरला यांनीही कोटा खिल्या पूरग्रस्त भागास भेट देऊन प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या मध्य प्रदेशात पूर परिस्थिती गंभीर आहे

ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते व्याजदर आता फक्त साडेतीन टक्क्याच्या आसपास असतील असं त्यांनी स्पष्ट केलं सर्व निर्यातदारांना या नव्या सुविधेचा लाभ दिला जावा असा सल्ला त्यांनी बँकांना दिला ईसीजीसीनं निर्यात रिण विकास योजना अर्थात निर्विक सादर केली आहे निर्यातदारंसाठी कर्ज उपलब्धता वाढावी यासाठी ही योजना आहे त्यामुळे कर्जप्रक्रियाही सुलभ होईल ईसीजीसी निर्यातदारांसाठी नुकसानाच्या साठ टक्के कर्ज हमी पुरवेल असंही त्यांनी सांगितलं

या उपाययोजनांमुळे भारताला एक ट्रिलियन डॉलर्स निर्यातीचं लक्ष्य गाठायला मदत होईल देशातल्या आयआयटी संस्थांमधे आसियान विद्यार्थ्यांना एक हजार पीएचडी फेलोशीप प्रस्ताव केंद्र सरकारनं दिला आहे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निंशक आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचं उद्घाटन केलं केंद्र सरकार पाच वर्षांच्या अभ्यासाचा संपूर्ण खर्च आणि निवासाचा खर्च उचलणार आहे आयआयटी दिल्ली प्रवेशासाठी पोर्टल सुरु करेल विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे आयआयटीत प्रवेश मिळेल दूरदर्शनवरच्या बातमीपत्रांच्या विश्वासार्हतेमुळेच प्रेक्षकांची पसंती मिळतेअसं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे दूरदर्शनला साठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्ली श्व आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या द्रदर्शन आणि आकाशवाणीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी जावडेकर यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं

सरदार सरोवर नर्मदा निगम मर्यादितचे कार्यकारी संचालक डॉ राजीवकुमार गुप्ता यांनी याची पुष्टी केली

गुजरात सरकार संपूर्ण राज्याता नमामी देवी नर्मदे महोत्सव साजरा करण्याची योजना आहे यातील मुख्य समारोह केवाडिया येथील सरदार सरोवर धरणाजवळ प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे यावेळी प्रधानमंत्री स्ट्रेखू ऑफ युनिटी लगतच्या प्रकल्पांना भेट देणार असून नर्मदा नदीत पूजा ही करणार आहेत आंध्रप्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ के शिव प्रसाद राव यांचं आज सकाळी हद्द्वीबाद ीक निधन झालं

त्यांनी त्यांच्या रहात्या घरी आत्महत्या केल्याचं पोलिसांना राव यांच्या कुटुंबियांच्या हवाल्यानं सांगितलं आत्महत्येचं कारण अद्याप कळलेलं नाही

तेलगू देसम पार्टीच्या सरकारमधे विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं यंदाच्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता सौदी तेल कंपनीच्या दोन प्रक्रिया प्रकल्प केंद्रावर शनिवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे जिणाचा हात असल्याच्या आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी आज अमेरिकेनं उपग्रह छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत तसंच गुप्तचर यंत्रणांचा दाखला दिला अमेरिकेतल्या ज्या आधिकाऱ्यांनी ही माहिती दिली त्यांची नावं न घेता बीबीसीनं हे वृत्त दिलं आहे या अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांनी तसंच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना जिणच्या सहभागाबद्दल माहिती दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे या हल्ल्यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या उत्पादनाला पाच टक्के फटका बसला आहे